नौदल प्रमुख एडमिरल सुनील लांबा हवाईदल प्रमुख एअरचिफ मार्शल बिरेंदर सिंग धानोआ आणि सैन्यदल उपप्रमुख लेफ्टन्ट जनरल देवराज अन्बू यांच्यासह संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी अमर जवान ज्योती ॐ आदरांजली वाहिली आजच्या दिवशी बांग्ला मुक्ती संग्रामात भारतीय सैन्यापुढे पाकिस्तानच्या त्र्याण्णव हजार सैनिकांनी बिनशर्त शरणागती पत्करली होती यानिमित्त कोलकाताच्या विल्यम फोर्टमध्ये विशेष समारंभ आयोजित करण्यात येत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि माहिती तसंच प्रसारणमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी विजय दिवसानिमित्त शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली आपल्या प्राणांची बाजी लावून अफा शोर्य दाखवणाऱ्या शहीदांप्रती देश नेहमीच कृतज्ञ राहील असं राष्ट्रपतींनी आपल्या िक्रीित संदेशात म्हाक आहे सैनिकाचं आत्मवलिदान आणि शौर्य यांचं कायम स्मरण राखण्याचं आवाहन उपराष्ट्रपतीनी केलं आहे सर्विकांचे अतुलनीय शौर्य भारतीयांसाठी कायम प्रेरणादायी राहणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हा कें आहे तर हा विजय दिवस येणाऱ्या पिढ्यांसाठी सद्धाआदर्शवत राहील असं माहिती आणि प्रसारणमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी म्हा किं आहे मराठवाड्यात वसंतदादा साखर संस्थेची शाखा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे

पुरस्कार मिळालेल्या दोन्ही नाक्रांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे आजरा येथील कृषिद्रत कृषी विज्ञान संस्थेने सादर केलेल्या अक्कड बक्कड या ना क्राला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं कोस ि रोड अर्थात मुंबई सागरी किनारा महामार्ग प्रकल्पाचं आज संध्याकाळी साडेचार वाजता भूमीपूजन करण्यात येणार आहे

यावेळी त्यांच्याहस्ते इंधन वितरण केंद्र आणि रुग्णालय नौका आयएनएचएस कस्तूरी इथं संपूर्ण यांत्रिक लॉण्ड्रीचं उद्घाजि झालं जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानामुळे जीवनशस्तीत झपा आनं बदल होत असल्यानं साहित्यिक भांबावून गेले आहेत असं मत चित्रना विसृष्टीतले लेखक दिग्दर्शक अभिनेते अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केलं रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर इथं महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोकण विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते संवाद आणि समन्वय संपल्यानं प्रत्येक माणूस स्वतंत्र बे िसारखा झाला आहे असं ते म्हणाले बदलाच्या वेगामुळे देशात एकाच वेळी परस्परविरोधी विषयांवर चर्चा होत आहे

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फेताई वादळ आता उत्तर दिशेकडे सरकत आहे

त्यामुळे आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर मासेमारीला आज आणि उद्या बंदी घालण्यात आली आहे येत्या दोन दिवसात विदर्भात त्रळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे

व्ही सिंधूनं महिला एकेरीचं विजेतेपद प क्रिावलं